ओदिशाच्या किनारपट्टीवर जोरदार पाऊस सुरू असून समुद्रही खवळलेला आहे फानी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्विम बंगाल सरकारनं राज्यातल्या किनारपट्टीतल्या भागात अतिदक्षतेचा श्विारा दिला आहे कोलकात्यासह या किनारपट्टीच्या भागात समुद्राजवळ जाऊ नये असा विारा दिला असून मच्छीमारांना समुद्रात जाण्यास मनाई केली आहे राज्यात शाळांना सुटया देण्यात आल्या असून लोकांना सुरक्षितस्थळी जाण्यास सांगितलं आहे राज्यातल्या सर्व भागातल्या फेरीबोटींची सेवा स्थगित करण्यात आली आहे परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी चोवीस तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली आहे फानी चक्रीवादळाला तोंड देण्याकरता सज्जतेचा आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली क्रि वैठक झाली प्रतिबंधात्मक उपाययोजना तसंच मदत आणि बचाव कार्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं संबंधित राज्यांच्या अधिकाऱ्यांशी योग्य समन्वय राखण्याचे निदेश प्रधानमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना दिले या चक्रीवादळामुळे ओदिशा पश्विम बंगाल आणि आंध्रप्रदेशाच्या किनारपट्टीवरच्या जिल्ह्यांमधे जोरदार पावसाची शक्यता आहे

मदत आणि बचाव कार्यासाठी सर्व विमान वाहतूक कंपन्यांनी सहकार्य द्यावं असं आवाहन नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी केलं आहे लोकसभा निवडणूकांच्या उर्वरित तीन टप्प्यांच्या प्रचारानं आता चांगलाचा वेग घेतला असून सर्वच पक्षांचे स्टार प्रचारक मतदारांशी संपर्क साधत आहेत

बसपाच्या मायावती यांची रॅली उत्तर प्रदेशात सिद्धार्थ नगर आणि सुलतानपूरला होईल निवडणूक काळात आयोगाच्या प्रमाणपत्राशिवाय राजकीय किंवा पक्षीय प्रचाराच्या बातम्या प्रसारित करु नये असं आवाहन दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व खाजगी एफ

तसंच वृत्त वाहिन्यांना केलं आहे अशा प्रकारच्या जाहिराती प्रसारित करण्याआधी प्रमाणपत्र क्रमांक पाहावा अशा प्रकारचं राजकीय अथवा प्रचार करणारं वृत्त विभागाकडे पाठवावं असंही त्यांनी सांगितलं नवी दिल्लीत काल झालेल्या बैठकीत प्रसार भारती माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांबरोबरच वाहिन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते प्रमाणपत्राशिवाय अशा प्रकारच्या राजकीय जाहिराती प्रसारित करणार नसल्याचं वाहिन्यांनी सांगितलं पाकिस्ताननं जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरच्या मालमत्ता जप्त करण्याचे तसंच त्याच्या प्रवासावर निर्बंध आणणारे शासकीय आदेश दिले आहेत

मसुद अजहरच्या विरोधातल्या संयुक राष्ट्राच्या निर्देशांची पूर्ण अंमलबजावणी करण्यात येईल असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं अजहरच्या शस्त्रांस्त्राच्या खरेदी विक्रीवरही बंदी घालण्यात आली असून ही बंदी भारताच्या मुत्सदेगिरीचं यश आहे

जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला जागतिक दहशतवादी ठरवण्याचा संयुक राष्ट्रांचा निर्णय म्हणजे भारताच्या मुत्सद्दी धोरणाचा सर्वात मोठा विजय असल्याचं भाजपानं म्हटलं आहे भारताला मिळालेल्या या यशाचा आनंद साजरा केला तर त्याची राजकीय किंमत चुकवावी लागेल या भितीनं विरोधी पक्ष तो साजरा करत नसल्याचा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी दिल्लीत वार्ताहर परिषदेत केला भारताविरोधात अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये मसूद अजहरचा सहभाग होता त्यामुळे गेली दहा वर्ष देश जे प्रयत्न करत होता त्यात रालोआ सरकारला यश आलं आहे असं ते म्हणाले यावेळी भाजपाच्या आणखी एक ज्येष्ठ नेत्या आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन उपस्थित होत्या मसूद अजहरचा जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समावेश होणं हा पाकिस्तानला एकाकी पाडण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेले अथक प्रयत्न आणि परराष्ट्र मंत्रालयानं केलेला पाठपुरावा यांचा परिणाम आहे असं सीतारामन यांनी सांगितलं

ज्ञाणमधून खनिज तेल आयातीवर अमेरिकेच्या निर्बधातून दिलेली सवलत संपुष्टात आल्यानंतर होणाऱ्या परिणामांना तोंड देण्यासाठी भारत सज्ज आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे पेट्रोलियम मंत्रालयानं तयार केलेल्या योजनेनुसार विर प्रमुख तेल उत्पादक देशांकडून अतिरिक्त तेलाचा पुरवठा केला जाणार आहे अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी वार्ताहर परिषदेत दिली देशाची उर्जा सुरक्षा आर्थिक हितसंबंध आणि वाणिज्यिक गरजा लक्षात घेऊन त्यानुसार निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं गेल्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकेनं भारतासह चीन ग्रीस डिली तैवान जपान तुर्कस्तान आणि दक्षिण कोरिया या देशांना डिजकडून खनिज तेलाची आयात सुरू ठेवायला तात्पुरती परवानगी दिली होती तिची मुदत काल संपली

गेल्या आठवड्यात चीनमध्ये झालेल्या कुस्ती स्पर्धेतही त्यानं सुवर्णपदक पटकावलं होतं आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल मुंबईत वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई डियन्स संघानं सनरायझर्स हैदराबाद संघावर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला

त्यात हैदराबादच्या संघाला केवळ नऊ धावा करता आल्या मुंबईनं केवळ तीन चेंडूत या धावा करून विजय मिळवला

भारतीय अंतराळ संशोधन संस्था झिोचे माजी अध्यक्ष ए

किरण कुमार यांना फ्रान्सनं नॅशनल ऑर्डर ऑफ द लेगन ऑफ ऑनर या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित केलं आहे भारत आणि फ्रान्सच्या अंतराळ सहकार्यामध्ये दिलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे फ्रान्सच्या अध्यक्षांच्या वतीनं फ्रान्सचे भारतामधले राजदूत अलेक्झांडर झिगलेर यांनी कुमार यांना काल नवी दिल्ली क्रें एका विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान केला यावेळी सीएनईएस या फ्रान्सच्या अंतराळ संस्थेचे अध्यक्ष जियान वेस ले गॉल यावेळी उपस्थित होते